मराठा आणि धनगर समाजाला नियमानुसारच आरक्षण दिलं जाईल असं ते म्हणाले विधानसभेत मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सभागृहात सादर करण्याच्या मुद्यावर विरोधक ठाम राहीले यावर मुख्यमंत्र्यांनी सरकारची बाजू स्पष्ट केली हा अहवाल तात्काळ सादर करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली अहवाल मांडला नाही तर सभाग्रहाचं कामकाज होऊ देणार नाही अशा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी दिला धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचं विधेयक आणण्याची मागणीही त्यांनी केली दरम्यान कामकाज सुरु होण्यापूर्वी सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये मराठा आरक्षणाच्या अहवालासंदर्भात बैठक झाल्याचं वृत्त आहे

सध्याचे आयुक्त ओम प्रकाश रावत येत्या शनिवारी पदावरुन निवृत्त होत आहेत याबाबतची अधिकृत सूचना लवकरच जारी होईल असं सूत्रांनी सांगितलं गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अरोरा यांची निवडणूक आय्क्तपदी नेमणूक झाली होती

श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अवकाश केंद्रावरुन पीएसएलव्हीचं हे प्रक्षेपण केलं जाईल हिसइस हा या मोहिमेचा प्राथमिक उपग्रह असून तो पाच वर्षे काम करेल अशी अपेक्षा आहे

या दोन्ही राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होत असून या निवडणुकीचा प्रचार काल संध्याकाळी संपला

राज्यात पाच कोटींपेक्षा अधिक मतदार आहेत

केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे

या प्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद प्रोहीत आणि साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यासह सात आरोपींवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत न्यायालयानं सात आरोपींविरुद्ध दहशतवादी कारवाया गुन्हेगारी कट आणि हत्येचा आरोप निश्चित केला आहे

जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे हा कक्ष स्थापन करण्यात आला असून या कक्षात सेवानिवृत्त बँक अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत

विखे पाटील यांनी यावर जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याशी चर्चा केली असून याबाबत सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा असल्याचं देवसरकर यांनी आकाशवाणीच्या वार्ताहराला सांगितलं

या स्पर्धेला उद्यापासून सुरुवात होईल

उद्या संध्याकाळी सात वाजता भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे